दिनानिमित्त आदरांजली

पक्षांच्या सर्व पदांचा राजीनामा

उत्पादकतेशी निगडीत नसणारा बोनस अराजपत्रित केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिला जातो

पोलिस स्मृती दिन देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त आदरांजली अर्पण केली आहे

त्यांची मेहनत आणि नागरिकांना सहाय्य करण्याची तत्परता याचा अभिमान आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे राज्यातही देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिसांना आज म्ख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या प्रम्ख उपस्थितीत नायगाव पोलीस म्ख्यालयात श्रद्वांजली अर्पण करण्यात आली यानिमित्ताने पोलिस स्मृतिदिन संचलन समारंभ देखील पार पडला

नागप्रात सुद्धा आज सकाळी आठ वाजता काटोल रोड वरील नागपूर शहर पोलीस मुख्यालय येथे पोलिस आय्क्त अमितेश कुमार यांनी या दिनाचे महत्त्व विषद करून देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलिस अधिकारी आणि जवानांना श्रद्वांजली अर्पण केली

मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातल्या काटगाव इथं भेट देऊन अतिवृष्टीनं झालेल्या पिकांच्या न्कसानीची पहाणी केली त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना खचून जाऊ नका सरकार त्मच्या पाठीशी आहे असा धीर दिला दोन दिवसात नुकसानग्रस्तांना मदतीचा निर्णय जाहीर करू या शब्दात त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलं मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले सोलापूर उस्मानाबादनंतर म्ख्यमंत्री आता कोकणचा दौरा करणार आहेत मास्कच्या किमती राज्य सरकारने मास्कच्या किमती निश्चित केल्या असून त्याबाबतचा निर्णय काल जाहीर केला

विविध दर्जाच्या मास्कची निश्चित केलेली कमाल किंमत साथरोग कायदा लागू असेपर्यंत कायम राहील असं त्यांनी सांगितलं प्रवणी परीक्षा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी आणि बारावीच्या प्रवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे

तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षांसह संपूर्ण परीक्षेचं वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे रिचा खरे रिचा खरे यांनी काल विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्याकडून मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळ इथं नव्या रेल्वे व्यवस्थापक कार्यभार स्वीकारला आहे

मंगला केतकर यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान अत्लनीय आहे त्यांचा सत्कार नवरात्रीनिमित्त सन्मान स्त्री शक्तीचा या उपक्रमांतर्गत करताना आम्हाला अतीव आनंद होत असल्याची भावना महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली नवरात्रीचे औचित्य साधून महापौर संदीप जोशी यांच्यातर्फे विविध क्षेत्रात अत्यूच्च कामगिरी करणाऱ्या महिलेचा सन्मान करण्यात येत आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी महापौरानी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत डॉ मंगला केतकर यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाची नवरात्र विशेष प्रस्त्ती स्त्री शक्तीचा जागर आकाशवाणी या विशेष ऑनलाइन मालिकेअंतर्गत ऐक्या विविध क्षेत्रात आपल्या कर्तूत्वाने ठसा उमटविणाऱ्या नऊ महिलांचे संक्षिप्त अन्भव या मालिकेतील सर्व भाग ऐकण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आमच्या यू ट्यूब चॅनल मराठी न्यूज नागप्र ऑल इंडिया रेडियो ला आपणही आमच्या सोबत साजरा करा एक प्रेरणादायी नवरात्र उत्सव आजच्या भागात ऐक्या नीलिमा टेंभेकर यांचा अन्भव नीलिमा टेंभेकर भराडी गौर या विदर्भातील परडीवर फ्लांच्या नक्षीकामाच्या कलेची प्ढील पिढीला ओळख करून देण्याचं काम करत आहेत

आता ऐक्या कोरोना जनजागृती विषयक जन आंदोलनाचा भाग म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हा संदेश कोरोना पासनं बचाव करण्याकरता तीन मंत्र आपल्याला दिले आहेत मास्क वापरा सातत्याने हात धुवा किंवा सॅनिटाईज करा आणि त्यासोबतच अंतर ठेवा दोन हात अंतर हे अत्यंत महत्वाचे आहे मी स्वतःही मास्क वापरतो आहे आपल्याही विनंती करतो कि आपण सगळ्यानी मास्क वापरावा आणि कोरोना पासनं आपलं आणि आपल्या क्टूंबाचा बचाव करावा खडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे येत्या श्क्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे ते आज पक्षाच्या कार्यालयात बातमीदारांशी बोलत होते खडसे यांनी भाजपामधून सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं दुरध्वनीवरून सांगितलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचं स्वागत करत असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं एकनाथ खडसे यांचा राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्षांना मिळाला आहे त्यांना प्ढील वाटचालीसाठी श्भेच्छा देतो असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितलं दरम्यान खडसे यांनी भाजप सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपली भूमिका आज जळगावमध्ये द्पारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली आहे

भाजप जिथे पोहोचला नव्हता तिथे आम्ही पोहोचवली पक्षाने सुद्धा मला बरेच काही दिले आपल्या पक्षाच्या नेत्यांवर वा पक्षावर जराही राग नाही आपण नेतृत्वावर कधीही टीका केली नाही असं खडसे यावेळी म्हणाले भाजप सोडताना खंत आहे मला पक्षातून ढकलून लावलं देवेंद्र फडणवीसांनी छळले मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे असं एकनाथ खडसे म्हणाले माझ्यासोबत एकही आमदार एकही खासदार नाही खडसेंची स्न्षा रक्षाताईं भाजप सोडणार नाही असं खडसे यांनी सांगितलं त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत असंही खडसे म्हणाले दरम्यान खडसेंच्या पक्ष प्रवेशाप्रसंगी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात फटाके फोड्न आनंदोत्सव साजरा करण्यात आला